चेन्नई आणि मदुराई इथं ही रुग्णालयं सुरू होतील

गुजरातमध्ये नागरिक मास्क न घालता खरेदी करत असल्याचं आढळल्यास त्या नागरिकासह संबंधित दुकानदार अथवा मॉल व्यवस्थापकावर दंड आकारण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला आहे रिक्षा टॅक्सीतही प्रवाशांनी मास्क न घातल्यास प्रवाशासह वाहन चालकालाही दंड करण्यात येणार आहे

मिझोराममध्ये ऐझवाल नगरपालिका क्षेत्रात येत्या शुक्रवारपर्यंत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे या काळात केवळ पोलिस आरोग्य कर्मचारी दूध विक्रेते आणि माध्यम प्रतिनिधी यांची सेवा सुरू राहणार आहे आसाममध्ये आजपासून सार्वजनिक बस वाहतूक सुरू झाली

राज्यात खाजगी वाहनांना सोमवार ते शुक्रवार जिल्हा अंतर्गत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे याआधी केवळ सोमवार मंगळवारसाठी ही परवानगी देण्यात आली होती कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या पुढे गेलेलं बिहार हे देशातलं आठवं राज्य ठरलं आहे

मुखर्जी गंभीर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे त्यांना अजूनही जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे मात्र त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहोत अशी माहिती लष्कराच्या रुग्णालयातल्या सूत्रांनी आज दिली आयआयटी दिल्ली भारतीय तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी आणि तत्सम उच्च शिक्षण संस्थांनी हवामान बदल आरोग्य समस्या यासारख्या सामाजिक प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी संशोधन करण्यावर भर द्यावा असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज केलं

समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक आणि शाश्वत उत्तरं शोधण्यासाठी संशोधन केल्यास भारतातील संशोधन संस्था जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या जातील असं नायडू म्हणाले सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानं आज नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा घेण्याला मंजूरी दिली

ही याचिका न्यायालयानं आज निकाली काढली जावडेकर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सर्व राज्यांच्या वनमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला देशातल्या नद्यांमध्ये सुमारे तीन हजार डॉल्फिन असून त्यांचं संवर्धन केलं जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात सांगितलं होतं

जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान आणि एका पोलिस अधिकाऱ्याला वीरमरण आलं सीआरपीएफच्या एका गस्ती पथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवलं सुरक्षा दलानं या भागात नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे दरम्यान पुलवामा जिल्ह्यातल्या तुजन गावात अत्याधुनिक स्फोटकांचा साठा सुरक्षा दलांनी शोधल्यामुळे एक मोठी दुर्घटना टाळण्यात यश आलं ही स्फोटकं एका पुलाखाली बसवण्यात आली होती

यावेळी एका रस्ता सुरक्षा प्रकल्पाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे

न्यूझीलंड निवडणूक न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तिथली सार्वत्रिक निवडणूक एक महिन्यानं पुढं ढकलली आहे गेल्या आठवड्यात ऑकलंड शहरात पुन्हा कोरोनाबाधित आढळल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती या पार्बंभूमीवर पंतप्रधान आर्देन यांनी हा निर्णय घेतला आहे

भारताच्या सहकार्यांनं नेपाळमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगती संदर्भात ही चर्चा झाली दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध गेल्या काही दिवसात ताणले गेले असताना झालेली ही चर्चा महत्वाची मानली जात आहे

कामत यांना यकृताचा गंभीर आजार होता दृश्यम मदारी मुंबई मेरी जान हे हिंदी आणि डोंबिवली फास्ट लय भारी या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं सातच्या आत घरात या गाजलेल्या मराठी चित्रपटाचं लेखनही कामत यांनी केलं होतं

शिवकुमार यांचं आज सकाळी त्रिची इथं निधन झालं

गेले काही दिवस ते आजारी होते आकाशवाणीच्या तिरुचिरापल्ली केंद्रात वीणा वादक म्हणून त्यांनी काम केलं होतं

नमस्कार